स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली स्थायी समितीचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर रासने यांनी महसुल वाढीवर भर देणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार आता हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे महसुल वाढविण्याच्या दूष्टीने नविन पर्यायांचा शोध घेण्यात येणार आहे या कक्षाचे कामकाज व्यवस्थितपणे सुरू होण्यासाठी संबंधित विभागाने पूर्ण सहकार्य करावं या कक्षा करता आवश्यकतेनुसार स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी सामान्य प्रशासन विभागाने कर्मचारी उपलब्ध करून द्यावे असा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिले आहे

गादी आणि माती अशा दोन्ही विभागातून अर्जून प्रस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतून तयार झालेला नाशिकचा मल्ल हर्षवर्धन आणि लातुरचा मल्ल शैलेश शेळके किताबाच्या आखाड्यात आमनेसामने उतरले होते

मेट्रो वनाज ते शिवाजीनगर मेट्रो मार्गांवर कर्वे रस्त्या वरील यशवंतराव चव्हाण चौकात मेट्रोचं काम सुरू होणार असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात येत आहे चव्हाण चौकातील दुचाकी पुलावरून कर्वे रस्त्याकडे येणार्या दुचाकी वाहनांना डेक्कन जिमखान्याकडे जाण्यासाठी रसशाळा चौकातून वळसा मारून जावं लागणार आहे तर कर्वे रस्त्यावरून पूना हॉस्पिटल कडे जाण्यासाठी शेलार मामा चौकातून वळसा मारून जावं लागणार आहे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं आज उद्घाटन झालं विज्ञान वाटिकेचे संचालक प्रविण तूपे पीसीएमसीचे आयटी प्रमुख नीळकंठ पोमण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

सावित्रीबाईंचं जीवन आपल्याला अतिशय प्रेरणा देतं अनेक लहानमोठ्या प्रसंगांतून मार्ग काढण्यासाठी तसंच प्रुषसत्तेच्या बेड्या तोडून स्वबळावर उभं राहण्याची आपल्याला ताकद देतं अशा भावना व्यक्त करत या महिलांनी सावित्रीबाईंना अभिवादन केलं भक्ती सेवा प्रस्कार प्ण्यातील सुशील माधव न्यासाच्या वतीनं दिला जाणारा भक्ती सेवा पुरस्कार सिर्फ या संस्थेच्या प्रेरणास्त्रोत सुमेधा चिथडे यांना जाहीर झाला आहे सियाचीन या जगातील सर्वोच्च युध्दभूमीवर कार्यतत्पर असलेल्या सैनिकांसाठी ऑक्सिजन यंत्रणा उभी करण्यासाठी झटणाऱ्या सुमेधा चिथडे यांच्या कार्याचा हा गौरव आहे सध्या त्या रेणूका स्वरुप शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत पाच हजार रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे तसंच संस्कृत साधना पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थीनी राधा मेहता हीची निवड करण्यात आली आहे

हवामान पुणे आणि परिसरांत काही ठिकाणी आज सकाळी धुकं दाटलं होतं